गोव्यात आज मंत्रिमंडळ फेरबदल

अधिकारी म्हणून नेमणूक

उद्या रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांची लढत भारत आणि अमेरिके दरम्यानचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधले परस्पर व्यापारातले तणावातले मुद्दे दूर करण्याच्या दृष्टीनं उभय देशांमध्ये सहमती झाली आहे अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी खिस्तोफर विल्सन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव संजय चड्ढा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अधिकाऱ्यांसोबत काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली यावेळी द्विपक्षीय व्यापार आणि व्यापारावर आधारित वाणिज्यिक संबंध यावर चर्चा झाली त्याचप्रमाणे परस्पर लाभांच्या निष्कर्षाप्रति पोहोचण्यासाठी चर्चा सुरु ठेवण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली भारत आणि अमेरिके दरम्यानचे द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्यिक संबंध मजबूत करण्याचा या बैठकीचा उद्देश होता जी ट्वेन्टी परिषदेच्या पार्बंभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या आठवड्यात जपानच्या ओसाका इथं झालेल्या चर्चेत देण्यात आलेल्या निर्देशांप्रमाणे काल ही बैठक झाली सर्व राज्यांमधल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे रुम्नालयांमध्ये डॉक्टर आणि इतर वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासह जागतिक स्तरावर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील गुणोत्तराचं प्रमाण योग्य राखण्यासाठी ही पदं भरण्यात येत आहेत लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री अबिनिकुमार चौबे यांनी ही माहिती दिली दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉकटर तसंच वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक वित्तीय प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्याच्या सूचना सर्व राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनं केल्या आहेत असं ते म्हणाले रुग्णालयात डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्याच्या दृष्टीनं एकसमान कायदा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे त्याचप्रमाणे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत असं चौबे यांनी सांगितलं

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या काल बोलत होत्या या दिशेनं पावलं टाकली जात आहेत असं सांगत सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या उपायोजनांचा आढावा घेतला वित्तीय आराखड्यात कोणतीही तडजोड नं करता गुंतवणूक वाढवण्याचं परिदृश्य या अर्थसंकल्पात मांडण्यात आलं आहे असं त्या म्हणाल्या कृषी सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या सरकारच्या प्रतिबद्धतेला या अर्थसंकल्पातल्या तरतुदी दर्शवतात असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं यावेळी निर्मला सीतारामन यांनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले

केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

मुख्यत्वेकरुन अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाई निर्देशांकात वाढ झाली असल्याचं या माहितीत म्हटलं आहे अंडी मांस आणि मासे यांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे चलन फुगवटा निर्देशांकात ही वाढ झाली आहे मात्र या काळात भाज्या आणि फळांच्या किंमतीत काहीशी घट झाली

तर कारखानदारी क्षेत्राचा वृद्धीघा निर्देशांक केवळ अडीच टक्के इतका मर्यादित राहिला

रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नाही अशी ग्वाही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे रेल्वेसंबंधीच्या अनुदान मागण्यांच्या संदर्भात ते काल लोकसभेत बोलत होते रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला केंद्रसरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले

गोव्यात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत

कर्नाटकातल्या दहा बंडखोर आमदारांच्या राजीनामा तसंच अपाव्रतेच्या बाबतीत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष के

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका खंडपीठाने काल हा निर्णय दिला

भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेवर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे

त्यामुळे विकासाला पाठबळ देण्याचं जागतिक बँकेचं उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे राबवता येईल आसाममध्ये पूर परिस्थिती गंभीर झाली आहे आणखी काही ठिकाणी पाणी भरलं आहे बोंगईगांव जिल्ह्याच्या बहुतांश भागातलं पुराचं पाणी ओसरलं आहे

संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून पाऊस आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे पूर प्रभावित क्षेत्रात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाकडून बचाव आणि मदत कार्य सुरु आहे दिमाहसाओ जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे लूमर्डींग आणि सिल्वर दरम्यानघी रेल्वेसेवा बंद झाली आहे

पुरात अडकलेल्या लोकांना अन्न आणि पाण्याचं वाटप केलं जात आहे आसामचे जलसंपदा मंत्री केशव महंता यांनी काल मोरीगाव जिल्ह्याचा दौरा करून पुरस्थितीचा आढावा घेतला अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाम टुकी यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण संस्थेनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे

दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याचं काम सुरु करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाची दहशतवाद्यांबरोबर चकमक उडाली त्रालच्या कुचमुल्ला परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळल्यावरुन सुरक्षा दलांनी शोध माहीम राबवली आहे आतापर्यंत चकमकीत जीवितहानी झालेली नाही विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकरी गटात रॉजर फेडरर आणि अव्वल मानांकित नोवाक जोकोविच यांच्यात उद्या अंतिम सामना रंगणार आहे